माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की समाजमाध्यमांसह त्वेर कुठेही एखाद्या बातमीबद्दल संशय आला तर ती या कक्षाकडे पाठवावी